लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांची निवडणूक एकाच वेळी घेण्यासंदर्भात नवी दिल्ली इथं विधी आयोगानं आयोजित केलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ते वार्ताहरांशी बोलत होते तेलंगणा राष्ट्र समितीनंही एकत्र निवडणुका घेण्याच्या निर्णयाला पाठिंबा देईल असं पक्षाचे नेते बी विनोद कुमार यांनी सांगितलं आहे

शैक्षणिक धोरणाला अंतिम स्वरुप देण्यासाठी समितीनं मुदतवाढ मागितली होती

हिजबुल मुजाहिदीनचा नेता बुरहान वाणी चकमकीत मारला गेल्याला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हा बंद प्कारण्यात आला आहे राज्याचे पोलीस महासंचालक एस

वैद यांनी आज कठआ जिल्ह्याचा दौरा करून यात्रेच्या तयारीची पाहणी केली

चिदंबरम यांनी केली आहे नाशिक इथं काल प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित देशाची अर्थव्यवस्था अल्प ग्रंतवणूक आणि रोजगाराचा अभाव या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते आज देशात गृंतवणूक होत नसल्यामुळे रोजगार आणि विकास मंदावला असल्याचं ते म्हणाले निवडणुकीऐवजी देशाच्या भविष्याचा विचार करावा असं खासदार कुमार केतकर यावेळी म्हणाले

पालखीचा मुक्काम आज मुंगसवाडी इथं होणार आहे देहू आळंदीहून निघालेल्या संत तुकाराम महाराज तसंच ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या काल पुणे मुक्कामी पोहोचल्या पालख्यांचा आजही पुण्यात मुक्काम राहणार असून उद्या सकाळी त्काराम महाराजांची पालखी लोणी काळभोरमार्गे तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करील

गेल्या दोन महिन्यात केवळ नऊ संचिका अपलोड करण्यात आल्या आहेत जालन्यातल्या क्रेडाई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत अपर आयुक्तांकडे बांधकाम परवाने देण्याच्या कामात सुधारणा करण्याची मागणी केली नवीन बांधकाम परवानगीच्या चारशे संचिका प्रलंबित असल्याचं क्रेडाईचे सचिव अविनाश भोसले यांनी सांगितलं

मुघलकालीन आईनेखाना म्हणजेच सध्याचं विभागीय आयुक्त कार्यालय सुभेदारी विश्रामगुह दिल्ली दरवाजा आणि सलीम अली सरोवर या ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळांवर हा वॉक घेण्यात आला इतिहासतज्ज्ञ डॉ दलारी कुरेशी आणि रफत कुरेशी यांनी या वास्तू आणि स्मारकांची माहिती दिली इतिहासप्रेमी नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते

मुंबई उपनगरांसह पालघर रायगड सिंधुदर्ग रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस सुरु असून रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे आजही जोरदार पाऊस सुरू असल्यानं रायगड जिल्ह्यातली प्रस्थिती कायम आहे महाड आणि नागोठणे ही दोन्ही शहरं पाण्याखाली असून सावित्री गांधारी काळ नागेश्वरी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे जिल्ह्यातले अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे

काल झालेल्या सामन्यात या जोडीनं चिलीचा ज्युलिओ पेराल्टा आणि अर्जेंटिनाचा होरॉशिओ झेबॉलॉस या जोडीचा पराभव केला

डब्ल्यू एफ

मीराबाई चानू नंतर कनिष्ठ जागतिक स्पर्धेत पदक जिंकणारी झिली दुसरी भारतीय महिला असल्याचं भारोत्तोलन महासंघाचे सरचिटणीस सहदेव यादव यांनी सांगितलं